आसाममध्ये जोगीघोपा इथं उभारण्यात येत असलेल्या देशातल्या पहिल्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन आज गडकरी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते

केंद्रीय मंत्री डॉ वी के सिंग डॉक्टर जितेंद्र सिंग आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल कार्यक्रमाला उपस्थित होते

या पार्कमुळे आसाममधील नागरिकांना हवाई रस्ते वाहतूक रेल्वे तसंच जलवाहतुकीपर्यंतच्या मार्गांशी थेट संपर्क करता येणार आहे

पंतप्रधान मोदी यांनी आज स्वतः ट्विटरवरुन ही माहीती दिली

त्याच बरोबर दर रोज बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होत असून मृत्यू दरातही घट होताना दिसते आहे

केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रित प्रभावी आणि लक्ष्यकेंद्रीत प्रयत्नांचं हे फलित आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

रुग्ण बरे होण्याचा सर्वाधिक दर आणि मृत्यूचा सर्वात कमी दर असलेला भारत जगातला एकमेव देश आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

बाधितांचा हा घटता दर कोरोना संक्रमण नियंत्रणात येत असल्याचं निदर्शक आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट दिसून येत आहे

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची त्वरित नियुक्ती करण्यात यावी दिशा कायद्याची अंमलबजावणी करावी महिलांसंदर्भातल्या घरगुती हिंसाचार प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा करण्यात यावा यासाठी जलदगती न्यायालयांच्या संख्येत वाढ करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची तक्रारही यावेळी रेखा शर्मा यांच्याकडे करण्यात आली

टाळेबंदीच्या काळात अनेक डबेवाल्यांच्या सायकली नादुरुस्त झाल्याचं लक्षात आल्यामुळे श्री साई श्रद्धा फाँडेशनच्या या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं डबेवाल्यांना सायकल वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता

या निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला अतिरेकी ठार जम्मू काश्मीर मधील शोपिया जिल्ह्यातील मल्होरा गावात काल संध्याकाळी अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत आणखी एक अतिरेकी ठार झाला त्यामुळे या चकमकीत आतापर्यंत दोन अतिरेकी ठार झाले आहेत गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार मल्होरा गावात सुरक्षा दलाने संयुक्तरीत्या राबवलेल्या शोध मोहिमे दरम्यान काल अतिरेक्यांनी अचानक गोळीबार सुरू केला त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल त्यात हे दोन अतिरेकी मारले गेले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही घटना स्थळावरून एक एक रायफल आणि एक पितुल जप करण्यात आलं आहे अजूनही या भागात शोध कार्य सुरू आहे

आंध्रप्रदेश पर आंघ्र प्रदेशातील पूरग्रस्त गुंटूर आणि कृष्णा या दोन जिल्ह्यातील पूरस्थितीची काल मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी हवाई पाहणी केली

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार